या कार्यक्रमात नागरी सेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता उभारणीचा पाया रचला जाईल जेणेकरुन ते भारतीय संस्कृतीत रुजलेले राहून जगभरातील सर्वोत्तम पद्धती देखील शिकतील मिशन कर्मयोगीमध्ये भारतीय नागरी सेवकांना अधिक कल्पकशील रचनात्मक सुजनात्मक नवोन्मेषक सक्रिय व्यवसायक्शल प्रागतिक उर्जावान सक्षम पारदर्शक आणि तंत्रज्ञानाभिम्ख बनवण्याचा उद्देश आहे

या संस्थात्मक आकृतीबंधामध्ये पंतप्रधानांची सार्वजनिक मन्ष्यबळ परिषद क्षमता उभारणी आयोग अंकीय संपत्तीची मालकी आणि संचालनासाठी विशेष उद्देश संस्था आणि ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तंत्रशास्त्रीय मंच आणि कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वातील समन्वय कक्ष यांचा समावेश राहील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की मिशन कर्मयोगीमुळे सरकारमधील मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रथांमध्ये आमूलाग्र बदल होईल नागरी सेवकांची क्षमता वाढवण्यासाठी अत्याधूनिक पायाभूत सुविधांचा वापर करण्यात येईल यात निरंतर अध्ययनाला वाव असेल कर्मचारी अधिक कल्पक भविष्यवेधी बनतील असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

यामुळे कोट्यवधी भारतीय मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं रक्षण होणार आहे भारतीय सायबरस्पेसची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तत्रज्ञान मंत्रालयाकडे विविध स्रोतांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यामध्ये वापरकर्त्यांचा डाटा चोरून तो भारताबाहेर असलेल्या सर्वर्सना अनधिकृत पद्धतीने पाठवण्यासाठी अँड्रॉईड आणि आयओएस मंचांवर उपलब्ध काही मोबाईल ऍप्सचा गैरवापर केल्याच्या तक्रारींचा समावेश आहे राज्यपाल अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासंदर्भात कुलगुरूंचं म्हणणं जाण्न घ्यावं कुलगुरूंच्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिली सहज सोप्या पद्धतीनं परीक्षा घेण्याबाबत राज्यपाल सकारात्मक आहेत असं सामंत म्हणाले

आज राज्यपालांनी कुलगुरुंची बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर परीक्षांच्या नेमक्या तारखांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे या बैठकीतील चर्चेन्सार विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तारखांबाबत प्रस्ताव पाठवला जाईल येत्या दोन ते तीन दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं उदय सामंत यांनी सांगितलं

यामध्ये सर्वसाधारण सार्वजनिक आरोग्याचे उपाय समाविष्ट आहेत

श्वसनाचे शिष्टाचार सक्तीने पाळावे लागतील दोन व्यक्तिंमधील अंतर राखण्याच्या द्रष्टिनं संस्थांमध्ये परीक्षेकरिता आसन व्यवस्था खोल्यांची संख्या प्रेशी असली पाहिजे पर्यवेक्षक आणि विद्यार्थी यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करतेवेळी आपल्या आरोग्याच्या स्थितीबाबत स्वतःहन घोषणापत्र सादर करायचे आहे

यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीनं सुधारित अधिसुचना काढण्यात आली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असुन यामूळे कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील असं टोपे म्हणाले

राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत सुधारित अधिसुचनेमधील दरसूचित रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सीजनपोटी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही रुग्णाला बिल देण्यापूर्वी ते नेमण्यात आलेल्या लेखा परिक्षकाकडून तपासूनच देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसंच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीनं विस्तीर्ण जंगल फुलवण्याचं जगातलं हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे

त्यामुळे विजेच्या मागणीत स्मारे दोन हजार मेगावॅटची वाढ झाल्याचं ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी सांगितलं राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजप्रवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसंच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा योग्य वापर करावा असे निर्देश वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ राऊत यांनी दिले आहेत पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीजयंत्रणा पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं समिती मुंबईल्या कफ परेड भागातल्या डॉ आंबेडकर नगरमधल्या अनधिकृत झोपडपट्टीधारकांसाठी ठोस प्ननर्वसन प्रकल्प तयार करण्याच्या उद्देशानं प्रधान गृहनिर्माण सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे

या अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष आणि वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या त्याविरोधात घर बचाओ घर बनाओ आंदोलन संस्थेनं राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडं तक्रार नोंदवली होती त्यावर आयोगानं समिती नेमण्याची सूचना केली होती ही समिती झोपडपट्टीधारकांची कागदपत्रं तपासणे पात्रता ठरवणे आणि पूनर्वसनासाठी शिफारसी करणे असं काम करेल असं राठोड यांनी सांगितलं

दरवर्षी विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा होतो यंदा मात्र यावरही कोरोनाचं सावट आहे मात्र राज्य सरकारनं हा दिवस समाज माध्यमातून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे स्क्रिप्ट प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा द्वा असतो

यासाठी ट्विटर फेसब्क आणि इंस्टाग्राम यांसारख्या समाज माध्यमांवर हॅश टॅग बनवण्यात आले आहेत समाजातल्या सर्व घटकांनी यात सहभाग घ्यावा अस आवाहन राज्य सरकारनं केलं आहे तसंच सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन द्यावा असंही राज्य सरकारनं म्हटलं आहे कोरोनाच्या या संकट काळात डिजिटल माध्यमातून शिक्षणाची गंगा वाहती ठेवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारा त्यांना आणखी प्रोत्साहन देणारा ठरेल यात शंका नाही आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातप्ते अहमदनगर

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागांना आकस्मिक भेट दिली असता काही कर्मचारी उशिरा आल्याचे आणि काही कर्मचारी विनामंजूरी सूटीवर असल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली काप्स पीक वाशीम जिल्ह्यात कपाशीच्या पिकाची स्थिती उत्तम असली तरी काही तुरळक ठिकाणी कपाशीवर बोंडअळी आणि रसशोषक अळीचा प्राद्भाव आढळून येत आहे जिल्हा कृषी विभाग शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करून फेरोमन सापळ्यांचं वितरण करत आहे

वीजनिर्मितीला वापरण्यात येणारं पाणी भिमा नदीत सोडण्यात येत आहे

महाप्रात या नागरिकांचं घर जनावरं आणि शेतातलं पीक वाहून गेल्यामुळे अश्रूंसोबतच आता जगायचं कसं असा प्रश्न अनेकांच्या डोळ्यांत दिसतो आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट वैनगंगा नदी म्हणजे या भागातील शेतकऱ्यांना हक्काचं पाणी देणारी वैनाआई आहे

नदीकाठच्या सर्वच गावांमधली शेती या महापूरानं मातीमोल केली आहे कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता शेतीची कामे पूर्ण केली यंदा पीक चांगलं आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता पोटच्या पोरासारखं जपलेलं हे धान पीक पूढच्या काही दिवसात काढणीला येणार होतं मात्र महापूरानं शेतांमध्ये सात ते आठ फूट पाणी साचलं आणि चांगल्या उत्पन्नाची स्वप्नं पाण्याबरोबर वाहून गेली यापुढं आयुष्याची आणि शेतीची कशी जुळवाजुळव करायाची अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे त्यामुळे सुरक्षित स्थळीदेखील शेतकऱ्यांच्या मनात अस्रक्षिततेचा डोंगर उभा राहिला आहे आता यानंतर न्कसानीचं सर्वेक्षण पंचनामे होतील

आकाशवाणी बातम्यांसाठी चंद्रप्रह्न मंगेश बेले यांच्यासह सुरेखा जोशी पुणे

मात्र उत्तरेकडील वैनगंगा नदीचा प्रवाह दक्षिणेकडे वाहत असल्यानं गोदावरी आणि प्राणहिता नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे निधन राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचं नुकतंच वार्धक्यानं निधन झालं

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार